भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला माटियो पैलिकोन रैंकिंग मालिकेत दुसर स्वर्णपदक जनौषधी दिवस भारतीय जन औषधी योजनेमुळे देशातल्या गरिबांना परवडणाऱ्या किमतीत औषधं मिळत असून जन औषधी केंद्रांमुळे लोकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये वाचले आहेत लोकांनी जेनेरिक औषधांचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं जनौषधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला

जावडेकर देशभरातील डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक अर्थात सामान्य औषधे लिहून द्यावीत यासाठी चळवळ सुरु करणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात केली जनौषधी दिनानिमित्त जावडेकर यांनी पुण्याच्या कोथरूड परिसरातील जनौषधी केंद्राला भेट देऊन पाहणी केली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनाचाही त्यांनी या केंद्रात बसून लाभ घेतला या केंद्राच्या संचालकांबरोबरच केंद्राशी संलग्न वैद्यकीय व्यावसायिकही यावेळी उपस्थित होते अनेक चळवळींचे केंद्र राहिलेल्या पुण्यातूनच जेनेरिक औषधांची चळवळही आपण सुरु करणार असून त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची भेट घेणार असल्याचं जावडेकर म्हणाले काही दुर्धर किंवा गुंतागुंतीचे आजार वगळता अन्य सामान्य आजारांवर डॉक्टरांनी जेनेरिक औषधच लिहून द्यावीत त्याचा लाभ सर्वसामान्य रुग्णांनाच होईल असं जावडेकर यांनी स्पष्ट केलं

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थ संकल्प सादर करणार आहेत

उद्या आणि परवा अर्थ संकल्पावर चर्चा होऊन नंतर वित्त नियोजन विधेयक मंजूर केलं जाईल

कोविड राष्ट्रीय देशभरातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट सुरू झाली आहे यासाठी प्रामुख्यानं महाराष्ट्रातील मोठी वाढ कारणीभूत असल्याचं आरोग्य विभागानं काल सकाळी प्रसिद्धीला दिलेल्या आकडेवारीवरून सिद्ध होतं

उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांपैकी महाराष्ट्रातली संख्या सातत्याने वाढते आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबादमध्ये एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली साहित्य महामंडळाचे पदाधिकारी राज्यातल्या इतर चार साहित्य संस्थाचे पदाधिकारी तसंच आयोजकांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला असल्याचं ठाले पाटील यांनी या निवेदनात म्हटलं आहे मात्र कोरोना संसर्ग नियंत्रणात येताच हे संमेलन अवघ्या वीस दिवसात घेता येईल असं संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले आणि निमंत्रक लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी म्हटलं आहे ते काल नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

नाशिकमध्ये काल झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला या संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरचे आंतरराष्ट्रीय तुलनाकार डॉक्टर आनंद पाटील यांची निवड करण्यात आली होती राज्यपाल इंग्रज फ्रेंच डच आणि पोर्त्गीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक म्हणजे परवाने घ्यायला भाग पाडणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या कुलाबकर आंग्रे सरखेल आंग्रे घराण्याचा इतिहास या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचं प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल राजभवनात झालं महाराष्ट्राला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला असून हा इतिहास हिन्दी भाषेत अनुवादित झाला तर संपूर्ण देशाला त्याचा लाभ होईल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं

मात्र त्यांच्या या उपस्थितीची त्यांच्या मतदारसंघातली स्थिती समस्या समजून घेण्यासाठी फारशी मदत होत नसल्याचंच संपर्कच्या अभ्यासात दिसतं

लाखो फॉलोअर्स असणाऱ्या या महिला लोकप्रतिनिधीनी सर्वच क्षेत्रांतल्या योजना जनजागृती याबाबतच्या पोस्ट्स करण अपेक्षित आहे

बांबू पासून वस्तु लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या लोदगा गावात बांबूपासून फर्निचर निर्मिती सुरू करण्यात आली असून या उपक्रमातून तयार करण्यात आलेली पहिली बांबूची खूर्ची न्कतीच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेट देण्यात आली

आग सोलापूर जिल्ह्यातील नान्नज माळढोक पक्षी अभयारण्याच्या अकोलेकाटी हद्दीत काल दुपारच्या सुमारास गवताला आग लागली या आगीचा वणवा झाल्याने अभयारण्याचं दहा ते पंधरा हेक्टर क्षेत्र जळालं आग विझवण्यासाठी वनपाल आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले विद्युत तारांचा स्पर्श होऊन ठिणगी पडल्याचा अंदाज असल्याचं वनपाल गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलं

सायकलिंग पनवेलमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत काल सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या प्रजा दानोळे हिनं सुवर्ण घोडदौड कायम राखली

मूळची कोल्हापूरची पण सध्या क्रीडा प्रबोधिनीत सराव करणा या पूजाने उप कनिष्ठ गटात मास स्टार्ट शर्यतीत सुवर्ण यश मिळवलं

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

स्वच्छता आणि सुरक्षितता यांना कोणताही पर्याय नाही आपले हात वारंवार निर्जंतूक करा गर्दी करणं आणि गर्दीत जाणं टाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार